जेक्या कमी वयात या मुलांचं कर्तृत्व पाहून आपण अवाक झालो आहोत असं ते म्हणाले या शौर्य आणि यशावर हुरळून न जाता मुलांनी आपल्याला अजून देशसेवा करायची आहे याचं भान ठेवावं असा सल्लाही त्यांनी दिला नाविन्य समाजसेवा क्रीडा कला संस्कृती आणि शौर्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लहान मुलांना हे पुरस्कार दिले जातात केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरसाठी चालवण्यात येत असलेल्या विशेष संपर्क कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी चार केंद्रीय मंत्र्यांचं पथक आज चेनानी कोत्रांका सोपोर आणि हरवान ब्लॉक्सना भेट देत आहे यामध्ये गिरिराज सिंह रविशंकर प्रसाद प्रल्हाद जोशी आणि रमेश पोखरियाल यांचा समावेश आहे गेल्या आठवड्यातल्या कार्यक्रमांप्रमाणेच आताही हे मंत्री विविध विकासकामांचं उद्घाटन करत आहेत सामान्य जनतेशी थेट संवाद साधत आहेत पंचायती आणि गटविकास परिषदांच्या सक्षमीकरणासाठी जनतेच्या प्रतिक्रिया आणि सूचना जाणून घेण्यावर तसंच विकासकामांत जनसहभाग वाढवण्यावरही यात भर दिला जात आहे

दोनशेपेक्षा जास्त विकासकामांची उद्घाटनं झाली आज या कार्यक्रमाचा समारोप होत असून आता यातून मिळालेल्या माहितीचं विश्सेषण केलं जाणार आहे त्यानुसार पुढची योजना आखली जाणार आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद संपुष्टात येत असून आता सरकारनं विकासावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी केलं

आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अर्थमंत्रालयात वेगानं सुरू आहे

गेल्या वर्षभरात सरकारनं अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपक्रम जाहीर केले आहेत

ई डी दिवे उपलब्ध करून देणारी उजाला योजना ही त्यापैकीच एक घराघरात एलईडी दिवे पुरवणाऱ्या या योजनेला कोणतंही अर्थसहाय्य नसून देशातले जुने पारंपरिक बल्ब आणि सी एफ एल वापरातून बाद करण्याचं उद्विष्ट त्यात ठेवण्यात आलं आहे

राष्ट्रीय बालिका दिवस आज संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात आहे

मुलं आणि मुलींमधलं प्रमाण सामान व्हावं भ्रूणहत्या थांबाव्यात मुलींना चांगलं शिक्षण आणि पोषण मिळावं या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लोकशाहीचंच अवमूल्यन करण्यासारखं आहे असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे ते काल नवी दिल्लीत पहिलं सुकुमार सेन स्मृती व्याख्यान देताना बोलत होते भारतीय लोकशाही आजवर अनेक कसोटीच्या प्रसंगातून पार झाली असल्याचं सांगत मुखर्जी यांनी एकमत हा लोकशाहीचा प्राण असल्याचंही नमूद केलं सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी निभावताना पहिल्या दोन लोकसभांसाठी सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे घेतल्या होत्या त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थं मुखर्जी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं

थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बाधा झाली होती पेकी दोन रुग्ण बरे झाले आहेत अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे तर व्हिएतनाम इथं दोन रुग्ण आढळले आहेत

दरम्यान या समस्येला इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणं योग्य नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

चीनमध्ये वुहान इथं काम करताना दोन आठवड्यांपूर्वी त्याच्यात या विषाणूची लक्षणं दिसली गेल्या आठवड्यात मायदेशी परतल्यावर त्याच्या तपासण्या करण्यात आल्या आणि आज त्याला कोरोनाचा रुग्ण म्हणून घोषित करण्यात आलं सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक भारतीय परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिली आहे इ कच यावर उपाययोजना करणाऱ्या देशातल्या पहिल्या केंद्राचं मध्यप्रदेशात भोपाळ इथं आज उद्घाटन होत आहे या ठिकाणी घरगुती तसंच व्यापारी आस्थापनांतून निर्माण होणाऱ्या इ कचऱ्याचं वर्गीकरण प्रक्रिया आणि विल्हेवाट शक्य होणार आहे केंद्रीय प्रदृषण नियंत्रण मंडळ आणि भोपाळ महानगरपालिका यांनी संयुक्तपणे हे केंद्र स्थापन केलं आहे

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद इरफान आणि त्याचे अन्य साथीदार यात सामील आहेत राष्ट्रीय तपास संस्थेनं चौकशी करिता यांची कोठडी मागितली होती गेल्या आठवड्यात या सगळ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात दिल होत नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते काल मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात बोलत होते पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांना सामावून घेणं भारताला शक्य नसल्याचं ते म्हणाले

सीएएच्या समर्थनासाठी मुंबईत आझाद मैदानात मनसेतर्फे रॅली काढण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे दलित नेते तसंच काँप्रेस पक्ष या कायद्याच्या तरतुदींविषयी अनभिज्ञ असून ते याविषयी गैरसमज पसरवीत आहेत असा आरोप भाजपाचे कार्याध्यक्ष जे

उत्तरप्रदेशातल्या आग्रा िं यासंदर्भात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते सीएए मुद्यासंदर्भात भाजपाच्या राज्यव्यापी जागृती अभियानाअंतर्गत हा मेळावा भरवण्यात आला होता